नाशिक मधल्या प्राणवायू गळती दूर्घटनेला जबाबदार दोषींवर कारवाई केली जाईल या घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश दिल्याचं मुख्यमंत्री उद्घव ठाकरे यांनी सांगितलं मात्र या दुर्दैवी घटनेचं कुणीही राजकारण करू नये संपूर्ण महाराष्ट्रावर हा आघात आहे नाशिकच्या दुर्घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र शोकमग्न आहे अपघात असला तरी मृतांच्या नातेवाईकांचे दुःख मोठे आहे अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या

भविष्यात अशा घटना घडू नये आरोग्य यंत्रणांचं मनोबल खच्ची होईल अशी कोणतीही घटना घडू नये यासाठी प्रशासनानं अतिशय काळजीपूर्वक आणि डोळ्यात तेल घालून काम केले पाहिजे असंही ते म्हणाले यापुढे प्रत्येक रुग्णालयांच्या ठिकाणी प्राणवायूच्या साठ्याची काळजी घेऊन त्याच्या सुयोग्य उपयोग व्हावा तसंच रुग्णांना प्राणवायू मिळण्यातल्या अडचणी तात्काळ दूर झाल्याच पाहिजेत असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले दरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नाशिक दूर्घटनेतल्या मृतांप्रती शोक व्यक्त केला आहे ही घटना अतिशय हद्यद्रावक असल्याचंही मोदी यांनी म्हटलं आहे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनीही आपल्या शोक संवेदना व्यक्त केल्या आहेत कोरोना संसर्ग रोखण्यासाठी अंतिम पर्याय म्हणून टाळेबंदीचा विचार करावा असा सल्ला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राज्यांना दिला आहे देशात कोविडच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री देशाला संबोधित करत होते देशाला संकल्प साहस आणि तयारीसह कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेला पार करायचं असल्याचं ते म्हणाले नागरिकांनी कोविड नियमांचं कसोशीनं पालन करावं देश या आपत्तीतून नक्कीच बाहेर पडेल आपण देशाला दु्सऱ्या टाळेबंदीपासून वाचवू शकू मात्र नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये घरातल्या बालकांनी आपल्या आईवडिलांना विनाकारण घराबाहेर जाऊ देऊ नये असं आवाहन प्रधानमंत्र्यांनी केलं कोविडवरच्या औषधांसह प्राणवायूचं उत्पादन वाढवण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं देशाच्या विविध भागात काम करणाऱ्या कामगारांनी स्थलांतर न करता आहेत त्या ठिकाणीच थांबावं कामगारांचं काम बंद होणार नाही तसंच ते असतील तिथेच त्यांना कोविड लस मिळेल असंही ते म्हणाले महाराष्ट्रासह कोरोना बाधितांची संख्या जास्त असलेल्या पाच राज्यांची आरोग्य सुविधा आणखी मजबूत करण्यावर केंद्र सरकार विशेष लक्ष देणार असल्याचं आश्वासन केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी आज दिलं

ही रुग्णसंख्या कमी करण्यावर केंद्र सरकारनं लक्ष केंद्रीत केल्याचं ते म्हणाले या पाचही राज्यांमध्ये प्राणवायू व्हेंटिलेटर औषधं यांचा तुटवडा जाणवणार नाही त्या अनुषंगानं केंद्र सरकारनं नियोजन केलं आहे अशी माहिती त्यांनी दिली

मुंबईत ते प्रसार माध्यमांशी बोलत होते

केंद्रांच्या आरोग्य आणि अर्थविभागानं कोविड लसीकरण अभियानाला गती देण्यासंदर्भात उचलेल्या पावलाचं त्यांनी स्वागत केलं

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अध्यक्षस्थानी होते यासंदर्भात मंत्री मंडळाची उपसमिती स्थापन करून अमलबजावणीबाबत तसेच राज्य परिवहन महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारण्याबाबत सर्वंकष विचार विनिमय करून उपाय योजना सुचवेल असा निर्णय घेण्यात आला

जिल्ह्यात आज तिघांचा या आजारामुळे मृत्यू झाला स्वदेशी बनावटीच्या कोव्हॅक्सिन लसीच्या तिसऱ्या टप्प्यातल्या चाचण्यांचे अंतरिम निकाल जाहीर झाले आहेत

कोव्हॅक्सिन लस दुहेरी उत्परिवर्तित कोरोना विषाणूच्या संसर्गाला रोखण्यातही प्रभावी असल्याचं भारतीय आरोग्य विज्ञान संशोधन संसंस्थेच्या अभ्यासातून स्पष्ट झालंय राष्ट्रीय विषाणूशास्त्र संस्थेनं दिलेल्या माहितीनुसार कोवॅक्सिनमध्ये ब्रिटन आणि ब्राझील मध्ये आढळलेल्या कोव्हिडच्या नव्या स्वरूपाच्या विषाणूलाही निष्प्रभ करण्याची क्षमता आहे अनुसूचित जमातीच्या कोविड रुग्णांसाठी रेमडेसिवीर जैक्शनचा खर्च सरकार उचलणार आहे आदिवासी विकास मंत्री के सी पाडवी यांनी काल ही माहिती दिली आदिवासी बांधवांकडील आर्थिक उत्पन्नाची साधनं आणि त्यांची मर्यादा विचारात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे

राज्यात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे प्राणवायूचा तुटवडा निर्माण झाला आहे

हा साठा उतरवून घेण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे राज्य सरकारनं घरोघरी जाऊन कोरोना प्रतिबंधक लस देण्याची मोहिम हाती घ्यावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे सध्याचे कठोर निर्बंध ग्रामीण भागात लसीकरण केंद्रांची कमी संख्या आणि लसीकरण केंद्रावरच्या गर्दीमुळे संसर्ग वाढण्याचा धोका पहाता घरी जाऊन लस देणं योग्य ठरेल असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण हेच जगभरात प्रभावी अस्त्र ठरलं आहे हे लक्षात घेऊन सरकारी यंत्रणेबरोबरच खाजगी रुग्णालयातील कर्मचारी वर्ग स्वयंसेवी संस्था संघटना यांची मदत घेऊन वेगानं लसीकरण करावं असं पटोले यांनी मुख्यमंत्र्याना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या विशेष शाळांमधील शिक्षक कर्मचारी यांच्या सातव्या वेतन आयोगाचा प्रश्न आज मार्गी लागला आहे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी आज त्यासंदर्भातल्या फाईलवर सही केल्याची माहिती शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी दिली आहे

रुग्णाची ऑक्सिजन पातळी स्थिर ठेवण्यासाठी ऑक्सिजन कॉसंट्रेटरची गरज अनेक रुग्णालयाना भासत आहे पर्यावरणमंत्री आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या सहकार्यानं दहिसर जम्बो कोविड केंद्राच्या अधिष्ठाता डॉ

औषध विक्रेताच्या मदतीन रेमडेसिविर जेक्शन चढया भावात विकणाऱ्या दोघांना नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे

कोव्हीडच्या पार्श्वभूमीवर सिंधुद्ग जिल्हा प्रशासनानं महाराष्ट्र गोवा सीमा आजपासून सील करण्याचा निर्णय घेतला आहे गोव्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात येण्यासाठी आता प्रत्येकाला रॅपिड अँटिजेन टेस्ट करण बंधनकारक केलं आहे या चाचणी नंतरच जिल्ह्यात प्रवेश दिला जाणार आहे महाराष्ट्र सरकारनं गोव्यासह विर सहा राज्ये ही प्रवासासाठी संवेदनशील जाहीर केली आहेत त्यामुळे राज्याच्या सीमेवर बांदा सटमटवाडी क्विं टोल नाक्यानजिक सीमा बंद करण्यात आली आहे कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी नाशिकच्या ओझर श्विल्या हिंदु्स्थान एरोनॉटिक्स लिमिटेड अर्थात एच ए एलचा कारखाना आज पासून चार दिवस बंद ठेवण्यात येणार आहे कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे

ध्वळे जिल्ह्याला दहा हजार कोरोना प्रतिबंधक लसी मिळाल्यामुळे ध्वळे शहरासह ध्वळे जिल्ह्यात कालपासून पुन्हा एकदा लसीकरण सुरू झालं आहे